भारताच्या ताब्यात दिलं पाकिस्तानच्या ताब्यात दीर्घकाळ असलेल्या भारतीय कैद्यांच्या सुटकेसाठी भारताची पाकिस्तानला विनती अल्जेरियाचे अध्यक्ष अब्देलाजिज बाऊटफ्लिका यांचां राजीनामा आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळ्रुवर सात गडी राखून दणदणीत विजय लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाची तारीख जवळ येऊ लागली असल्यानं देशभर निवडणूक प्रचाराला वेग आला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपाचे वरीष्ठ नेते आज अरुणाचल प्रदेशामधल्या पासिघाट धिं प्रचारसभेला संबोधीत करणार आहेत

सिलीगुडीजवळ त्यांची एक सभा होणार असून कोलकाता क्विही त्यांची एक निवडणुकप्रचारसभा होणार आहे नरेंद्र मोदी आज संध्याकाळी महाराष्ट्रात गोंदिया क्वें प्रचारसभा घेणार आहेत तृणमूल काँग्रेस आणि भाजपाचे प्रमुख वक्ते उत्तर बंगालमधे प्रचारसभा घेणार आहेत भाजपाअध्यक्ष अमित शाह यांनी याआधीचं तिथं सभा घेतल्या आहेत कप्रिसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनीही या भागातल्या काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रसचे अध्यक्ष ममता वेनर्जी कूचबहार जिल्ह्यात सभा घेणार आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज आसाममधे लखीमपूर आणि बोकाकोत धि प्रचारसभेला संबोधित करतील उत्त प्रदेशात भाजपानेते योगी आदित्यनाथ मेरठ बागपत आणि गझियाबाद धिं संभा घेणार आहेत गुजराथेतल्या मेहसाणा आणि सूरत या लोकसभा मतदारसंघासाठी तसंच केरळातल्या त्रिसूर मतदारसंघासाठी भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्रिसूर साठी राज्यसभेचे खासदार सुरेश गोपी यांना तर सूरतसाठी खासदार दर्शना जरदोश आणि महेसाणासाठी शारदा बेन पटेल यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे नवी दिल्लीतल्या पक्ष समितीने ही यादी निश्वित केली आहे येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे यामधे गुजराथमधले चार पंजाबमधले सहा ओडिशा आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी दोन तसंच झारखंडमधील तीन आणि हिमाचल प्रदेश चंदीगढ आणि दादरा नगरहवेली या तिन्ही मतदारसंघातल्या प्रत्येकी एक तिक्या उमेदवारांचा समावेश आहे ओडिशा विधानसभा निवडणुकीसाठीही काँग्रेसने नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा हे दोन निवडणूक आयुक्त आज चेन्नईत राजकिय पक्ष आणि अधिकाऱ्यांसोबत मतदानपूर्व स्थितीचा आढावा घेतील त्यानंतर तामिळनाडूतल्या निवडणूकीच्या तयारीसंबधी ते जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर तसंच पोलिस अधिक्षकांबरोबर सविस्तर चर्चा करतील मतदानादरम्यानच्या सुरक्षा स्थितीसंदर्भात ते राज्याचे सचिव पोलिस महासंचालक आणि तिर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उद्या भेट घेतील

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर प्रवेश अर्जासाठीची मुदत सरकारनं वाढवली आहे

पाकिस्तानतच्या ताब्यात असलेल्या भारतीय कैद्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर आणि राष्ट्रियत्वाची खातरजमा झाल्यानंतरही दीर्घकाळ त्याची सुटका होत नसल्याबद्दल भारतानं घिंता व्यक्त केली आहे अशा दहा कैद्यांच्या सुटकेसाठी तातडीनं पावलं उचलावीत असं पाकिस्तानच्या उच्चायुक्तानं सांगितलं असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे संयुक्त अरब अमिरातीनं जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य निसार अहमद तांत्रे याला भारताच्या ताब्यात दिलं आहे निसार याच्यावर पुलवामा क्विं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे निसारला भारतात आणल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं त्याला ताब्यात घेतलं आहे भारतानं केलेल्या विनंतीवरून संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही केली अशी माहिती सुत्रांनी दिली आहे निसारनं दोन महिन्यांपूर्वीच संयुक्त अमिरातीत पलायन केल्याचं वृत्त होतं अल्जेरियात अनेक आठवडे सुरु असलेल्या जनविरोधानंतर अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष अब्देलाजिन बाऊटफ्लिका यांनी पदाचा राजीनामा दिला आहे घटनासमितीने राष्ट्राध्यक्षांना पदावरुन तात्काळ पायऊतार व्हायचा सल्ला दिला होता अशी माहिती अल्जेरियाच्या प्रसारमाध्यमांनी दिली लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्षांना पदावरुन हटवण्यासाठी हालचाली सुरु केल्यावर लगेचच बाऊटफ्लिका यांनी राजीनामा दिला असं अल्जेरियाच्या प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे

पी एल

हा सामना रात्री आठ वाजता सुरु होईल

पहिल्या सामन्यातल्या सरशीमुळे भारतीय संघाची स्थिती पात्रता यादीत बरीच वर असेल असा विश्वास संघाच्या मुख्य प्रशिक्षकांनी व्यक्त केला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉंपिओ या आठवडयात फ्रान्समधे होणाऱ्या जी सेव्हन देशांच्या बैठकीला जाणार नाहीत असं त्यांच्या मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे या मंत्रीस्तरीय बैठकीत अमेरिकेच प्रतिनिधित्व परराष्ट्र राज्यमंत्री जॉन सुलिव्हन करतील विविध मुद्यांवरच्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर हा बदल झाला आहे

मनी लॉर्ड्रींग प्रतिबंधक कायद्याखाली ही कारवाई केली आहे

त्या आधारे तपास सुरु असल्याचं सक्तवसुली संचालनालयानं सांगितलं भारत आणि युक्रेनमधील द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक यासाठी आर्थिक सहकार्य वाढवण्यासंबधी भारत युक्रेन कार्यकारी गटात चर्येची चौथी फेरी नवी दिल्लीत पार पडली चर्मोद्योग तंबाखूउद्योग हिरे आणि आभूषणे तसंच चहाव्यापार यामध्ये सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाने भर दिला भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाच्या विदेश व्यापार सचीव बिद्युत बिहारी सैन यांनी केलं संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्रिमंडळानं काल नव्या व्हिजा प्रक्रियेची घोषणा केली या प्रक्रियेअंतर्गत तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकांना संयुक्त अरब अमिरातीत येण्याची आणि राहण्याची परवानगी देण्याऐवजी या कर्मचाऱ्यांच्या वेतन खात्यांचं व्यवस्थापन केलं जाणार आहे राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे काल दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊन धिं झालेल्या एका सामाजिक समारंभात सहभागी झाले होते तिथल्या भारतीय समुदाय आणि त्यांच्या मित्रपरिवारानं हा समारंभ आयोजित केला होता यावेळी भारतीय आणि आफ्रिकी कलाकारांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले क्रोएशिया बोलिव्हिया आणि चिली या तीन देशांचा दौरा आटोपून भारतात येत असताना कोविद यांनी दक्षिण आफ्रिकेला भेट दिली